जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालय केंद्रीय राखीव पोलीस बल आणि राज्य राखीव पोलीस बल यांच्या संयुक्त विद्यमाने प्लाझ्मा दान शिबिर घेण्यात आले यासाठी केंद्रीय राखीव पोलीस बलाचे पोलीस महानिरीक्षक संजय लाटकर डी

रावत डॉ मनिष तिवारी आणि राज्य राखीव पोलीस बलाचे आयपीएस अधिकारी नवीन कुमार रेड्डी नीवाजी जैन दिलीप खेडेकर आणि सर्व प्लाझ्मा दानवीर कोरोना योध्दा यांनी खूप सहकार्य केले ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ मुरलीधर तांबे रक्तपेढी प्रमुख डॉ नलिनी काडगी डॉ

प्रजा मुन आणि तंत्रज्ञ कर्मचारी यांनी सहकार्य केले जवानांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्यासारखा आणि अनुकरणीय आहे सामान्यांमधून जे जे कोरोना आजारांतून बरे झाले आहेत आणि एक महिना झाला आहे त्यांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी ऐच्छिक पणे पुढे यावे

पुणे महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असलेला ट्रस्ट स्थापन करण्यात आला असून त्याची धर्मादाय आय़क्तांकडे नोंदणी करण्यात आली आहे विशेष म्हणजे ही नोंदणी करताना पक्षनेत्यांना स्थान देण्यात आलेले नाही सत्ताधारी पदाधिकारी विरोधी पक्षनेत्या आणि पालिकेचे अतिवरीष्ठ अधिकारी यांचा ट्रस्टमध्ये समावेश करण्यात आला आहे पालिकेचे हे वैद्यकीय महाविद्यालय प्रत्यक्ष साकारण्याच्या द्रष्टीने आवश्यक असलेल्या मान्यतेचा अर्ज गेल्या आठवड्यात मुंबईत वैद्यकीय शिक्षक संचालक डॉक्टर तात्याराव लहाने यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे महाविद्यालयाची प्रक्रिया निर्णायक स्थितीमध्ये आली असून गुजरातमधील अहमदाबाद महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या धर्तीवर पुणे महापालिकेचा न्यास स्थापन करण्यास पालिकेच्या सर्वसाधारण सभेने यापूर्वीच मान्यता दिलेली आहे या ट्रस्टमध्ये विरोधी पक्षनेते यांच्यासह पालिकेतील सर्व पक्षनेत्यांचा समावेश करून घेण्याची उपसूचना देण्यात आली होती परंतु हा न्यास धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करताना पक्षनेत्यांना समाविष्ट करून घेण्यात आलेले नसल्याची बाब उघड झाली आहे

संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणीही पठारे यांनी केली आहे मात्र टिव्ही संच खरेदीमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झालेला नाही

रेशर्निंग दुकानदारांची आरोग्य तपासणी करून विमा संरक्षण तसेच सुरक्षा साधने प्रदान करण्याबाबत मागणी करण्यात येत आहे मात्र शासनाकड्रन अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही

संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार गजानन बाबर यांनी याबाबत राज्याच्या अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव तसेच वित्त विभागाचे सचिव यांच्याकडे निवेदन दिले आहे पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील तीन धरणे शंभर टक्के भरली आहेत पानशेत आणि खडकवासला पाठोपाठ आता वरसगाव धरणातही आज शंभर टक्के साठा झाला आहे

पुणे आणि परिसरात आज पावसानं बऱीच उघडीप दिली त्यामुळे लोकांना सूर्यदर्शन झालं उद्याही असंच हवामान राहन पावसाच्या हलक्या सरी अपेक्षित आहेत

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत